दिलीप शिंदे यांनी दिली

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातले काँग्रेस आघाडीचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज अवैध ठऱला आहे

मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटरीचं प्रमाणपत्र तपासल्यानंतर ही मागणी फेटाळून लावली अहमदनगर जिल्ह्यातले शिर्डी मतदारसंघातले उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरूद्धही अशाच प्रकारचा घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळला

तर घनसावंगी मतदार संघातले शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या उमेदवारी अर्जासोबच्या शपथपत्रात अपूर्ण माहिती आणि दाखल गुन्ह्यांचा उछ्छेख नसणं या आक्षेपांवर पाच तास झालेल्या सुनावणीअंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उढाण यांचा अर्ज वैध ठरवला आहे

ते काल गंगाखेड इथं वार्ताहरांशी बोलत होते या मतदार संघातून शिवसेनेचे विशाल कदम आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी अर्ज दाखल केला आहे हे दोन्ही पक्ष महायुतीचे घटकपक्ष असल्याने महायुतीचा नेमका उमेदवार कोण याबद्दल संभ्रम होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही बाब स्पष्ट करतील असं खासदार जाधव यांनी सांगितलं

त्या काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होत्या

ओबीसी धनगर आगरी भटके विमुक्त यासह विविध समाजाच्या नेत्यांबरोबर त्यांनी काल मुंबईत चर्चा केली त्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते

आरक्षणासारखे प्रश्नं वैधानिक मार्गानं सोडवता येतील असं त्यांनी सांगितलं शिवसेना मुंबईत आरे परिसरातधला व्रक्षतोडीचा मुद्दा सोडणार नाही लवकरच यावर रोखठोक भूमिका मांडणार असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं

आंदोलकांच्या म्हणण्यान्सार शुक्रवारी रात्रीपासून काल सायंकाळपर्यंत पाचशेहून अधिक झाडं तोडण्यात आली आहेत

ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते या निवडणुकीत रिपाईला दहा जागा तरी हव्या असताना प्रत्यक्षात सहाच जागा देण्यात आल्या मात्र असं असलं तरी यूतीत कायम राहू असंही आठवले यावेळी म्हणाले

राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालयं निमशासकीय कार्यालयं महामंडळे मंडळे सार्वजनिक उपक्रम बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील असं शासनाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे

यात पक्षाध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ नेते छगन भ्जबळ अजित पवार सुप्रिया सुळे धनंजय मुंडे यांच्यासह चाळीस जणांचा समावेश आहे दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी ज्योतिरादित्य शिंदे मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे प्रमुख प्रचारक असतील

आचारसंहिता लागू असताना अशा जाहिराती झळकणं हा आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे

तपासणीत सदर रोकड ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची असल्याचं निष्पन्न झालं असून बँक कोषागारमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे

आज अष्टमीनिमीत वैदिक होमहवन होत असून धार्मिक अन्ष्ठानाची सांगता होत आहे

दरम्यान टोकियो ऑलिम्पिकमध्ये वीस किलो मीटर चालण्याच्या स्पर्धेत के

इरफान पात्र ठरला आहे

बँकेत सुमारे चार हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी थॉमस यांना अटक करण्यात आली आहे